एकीकडे सरकार निधी नाही असं सांगतं तर दुसरीकडे आमदार शिक्षण संस्था यांना भरघोस निधी देतं असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या काळात साहित्य उपलब्ध करुन दिलं नाही आरोग्य विभागात नोकर भरती झाली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरुद्ध सरकारी पक्षानं सादर केलेल्या हक्कभंग प्रस्तावासंदर्भात नेमलेल्या विशेषाधिकार समितीला आपला अहवाल सादर करणयासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय विधानसभेनं घेतला आहे हा हक्कभंग विधानसभेशी संबंधित नाही त्यामुळे तो रद्द करण्याची मागणी भाजप नेते मुनगंटीवार यांनी केली यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान हा संपूर्ण राज्याचा अपमान असल्याचं सांगितलं राज्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घेतले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्राधिकरणावर सदस्य नियुक्तीच्या प्रस्तावावरही विरोधी पक्षानं आक्षेप घेतला या प्राधिकरणावर निवडणुकीशिवाय कोणाचीही नियुक्ती होऊ शकत नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले यासंदर्भात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत आता निवडणुकीनंतर होईल असं त्यांनी स्पष्ट केलं सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार थांबावा तसंच खोटी जात प्रमाणपत्र दाखवून निवडणुका लढवल्या जात असल्यानं हा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान राज्यातल्या काही जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण यापूर्वीच जाहीर झालं असून या निर्णयामुळे ते आता रद्द होणार आहे

अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम नागालँड आणि सिक्कीम या राज्यांकडे जीएसटी महसूलात तूट नाही

सरकारनं या सर्व समन्वयक आणि मराठा बांधवांना आंदोलन दडपण्यासाठी नोटिसा दिल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला

नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केंद्र शासनानं केलेला कृती कार्यक्रम आणि राज्य शासनाच्या कृती कार्यक्रमासंदर्भात काल गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या

यामध्ये नांदेड पनवेल नांदेड औरंगाबाद हैदराबाद औरंगाबाद अमरावती तिरुपती अमरावती हैदराबाद जयपूर हैदराबाद पूर्णा पाटणा पूर्णा या गाड्यांचा समावेश आहे या गाड्या पूर्णपणे आरक्षित असून अनारक्षित प्रवाशांना या गाड्यांतून प्रवास करता येणार नाही